दीपावलीच्या सणाला उत्साहात सुरुवात भारतीय नौदलातले माजी व्हाईस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद आवटी यांचं आज निधन देशात आयूर्वेदाच्या प्रसारासाठी अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आयूषमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज उद्योजकता आणि व्यापार विकास या विषयावरच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते आयुर्वेदाची बाजारपेठ वाढावी यासाठी सरकार गेल्या चार वर्षांपासून विविध प्रकारे पुढाकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं

नवउद्योजकांना अत्याधूनिक तंत्रज्ञान वापरून आयुर्वेदात जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या हेतूनं या शिबीराचं आयोजन कण्यात आल्याचं नाईक यांनी यावेळी सांगितलं दरम्यान आयूर्वेद ही जगाला भारताकडून मिळालेली मोठी भेट असून आयूर्वेद क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचं मत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं

पंजाब पोलिसांनी हेरगिरी प्रकरणी आज सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला अटक केली आहे

या जवानाच्या संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून होते हा जवान पाकिस्तानातल्या आयएसआय एजंटला माहिती पुरवत होता पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि सात सिम कार्ड जप्त केले आहेत वाशिम जिल्ह्यातलं साखरा हे गाव आदर्श गांव म्हणून ओळखलं जातं अष्ट सुत्र राबवणाऱ्या या गावात लोकसहभागातून अनेक कामं झाली आहेत जलयुक शिवार योजनेतून झालेल्या कामानं गाव शिवारातील प्रत्येक विहिरीला भरपूर पाणी आलं आहे हे गाव सध्या सुजलाम सुफलाम आहे

पेट्रोल आणि डीझेलच्या दरात आज पून्हा घट झाली गेल्या काही दिवसांपासून व्विनाच्या दरात सातत्यानं कपात होत आहे

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आणि शेतीतील पिकांसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्याबरोबर भूजल पातळी वाढविण्यासाठी राज्य शासनाचं महत्वकांक्षी जलयूक्त शिवार अभियान वाशिम जिल्हयासाठी उपयूक्त ठरल आहे

जलयुक्त शिवार अभियानाच्या या किमयेमुळे जिल्हयातले शेतकरी जलसाक्षर झाले तसंच शेतकरी आता ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करुन पीक घेत आहेत या अभियानामुळे शेतकरी रब्बी हंगामात देखील हरबरा गहू मका आणि भाजीपाला वर्गीय पिक घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत सुमारे चारशे जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहल द्विवेदी यांनी दिली आहे उमेदवारांना उत्पन्न स्रोताबाबत शपथ पत्र यापूर्वी निवडणूक लढवली असेल तर मागील निवडणुकीत दिलेल्या उत्पन्नाचा गोषवारा तसंच मतदार संघात काय विकास योजना राबवणार याबाबतचा तपशील सादर करावा लागणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या आपूर धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

बूलडाणा जिल्ह्यात उद्भवणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जलाशयांमध्ये उपलब्ध पाणी साठ्याचं काटेकोर नियोजन करणं आवश्यक आहे त्यासाठी सर्व यंत्रणांनी संयुक्तरित्या जबाबदारीने काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे यांनी आज दिले पाणी आरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज आयोजित करण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या

लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सेद्रिय ऊसलागवडीची योजना राबविण्यात आली

रेल्वे सुरक्षा दलानं ई तिकीटांची दलाली करणा यांविरोधात छापासत्र सुरु केलं आहे

आज वसुबारस अश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशीला गोठ्यातल्या पशुधनाची पूजा करायचा दिवस समुद्र मंथनातल्या पाच कामधेनृपैंकी नंदा या धेनूला उद्देशून आजचं व्रत केलं जातं त्यासाठी गायीसह वासराची पूजा केली जाते मुंबईसह राज्यात दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठांमधे तुडुंब गर्दी आहे विविध रंगांचे आणि आकृत्यांचे आकाशकंदील रोषणाईचं साहित्य फूलं रांगोळीचे रंग पणत्या अशा वस्तुंनी बाजार फुलले आहेत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे मिठायांच्या दुकानांमधेही गर्दी पहायला मिळते आहे घरोघरी दीपावलीच्या आगमनाची तयारी होताना दिसते आहे नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँप्रेस पक्षानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं बाजार समितीसाठी काल झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी करण्यात आली

नाशिक शहर परिसरात आज दूपारी जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धावपळ उडाली रविवारचा दिवस असल्यानं बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती त्यात त्यातच पाऊस झाल्यानं नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले

तर विदर्भातलं हवामान कोरडं राहिलं राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तूलनेत उल्लेखनीय वाढ मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय वाढ तर विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरड राहील असं हवामान विभागाचा अंदाज आहे